संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कोविड प्रतिबंधक सिल्वर नॅनो मास्क ची निर्मिती

सकाळी गुजरात मध्ये अहमदाबाद इथल्या झायड्स बायोटीक पार्कला त्यांनी भेट दिली आणि तिथं विकसीत केल्या जात असलेल्या डीएनए आधारित स्वदेशी लसीची अधिक माहिती जाणून घेतली याकामासाठी तिथले संशोधक आणि इतर सहकारी करत असलेल्या प्रयत्नाचं मोदी यांनी कौतुक केलं सरकारही सक्रीयपणे त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर मोदी यांनी हैदराबाद इथल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट दिली त्यानंतर पंतप्रधानांनी प्ण्यातल्या सीरम इन्स्टीट्य्टला भेट देऊन कोविशील्ड या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेम्ळे आगामी लसीकरण त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं आज मंंबई ठाकरे सरकारची काळी पत्रिका या प्स्तिकेचं प्रकाशन केलं त्यावेळी फडणवीस बोलत होते सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाहीत विद्यार्थ्यांचं अतोनात हाल झाले आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सुनिश्चित केलं होतं असं त्यांनी नमूद केलं धान उत्पादक शेतकर्याप्रमाणेच कापूस सोयाबिन उत्पादक शेतकर्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे असं ते म्हणाले हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं फडणवीस म्हणाले मुनंगटीवार पत्र परिषद राज्यातील तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे हे सरकार सर्वच क्षेत्रात क्चकामी ठरले आहे अशी टीका माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूर येथे पत्रपरिषदेत केली राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष प्र्ण झाल्यानिमित सरकारच्या उणीवा निदर्शनास आणून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात आयोजित केल्या जाणा या पत्रपरिषदेच्या श्रृंखलेत ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती शिवसेनेने निवडण्कीत जाहीरनामा प्रसिदध केला

परंत् ते पाळले गेले नाही उलट कोरोनाचा संकटात विजेचे दर वाढवले विदर्भ विकास मंडळाची मूदत संपली पण अजून कार्यकाळ वाढीचा निर्णय घेतला नाही गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय सुद्धा ठेवला नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली नाना पटोले राज्य सरकारनं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्यांना न्याय मिळव्न दिला असून कर्जमुक्ति बोनसही दिला आहे असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे राज्यातिल महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ते बोलत होते मात्र कोरोनाम्ळे औद्योगिक धोरणात पाहिजे तेवढी प्रगति करता न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली कोरोना म्क्त महाराष्ट्र झाल्या नंतर महाविकास आघाडी सरकार आपली वचन पूर्ती नक्की करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

तसंच अपारंपारिक ऊर्जा वापराचं प्रमाण वाढलं असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा कार्य अहवाल प्रसिदध केल्या नंतर ते बोलत होते अपरांपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सर्वकष अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार केलं असून मंज्रीसाठी मंत्रीमंडळाप्ढे प्रस्तावित केलं आहे असंही ते म्हणाले ज्योतीबा फ्ले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज मंत्रालयात महात्मा फ्ले यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केल ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनीही महात्मा ज्योतिबा फ्ले यांना अभिवादन केल सामाजिक समतेचे पुरस्कर्ते स्त्रीशिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फ्ले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे थोर समाजस्धारक महात्मा ज्योतीबा फुले यांचे सत्यशोधक विचार शेतकरी बहजन समाजाबद्दलच त्यांच धोरणंच राज्याला आणि देशाला विकासाच्या वाटेवर प्ढे घेऊन जाईल अशा शब्दात पवार यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली

वन विभाग व वन तज्जांच्या सल्ल्यान्सार जास्तीत जास्त वृक्षांची प्नर्निर्मिती किंवा प्र्नरोपण करण्यात यावी असा प्रस्तावही आहे

ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडण्कीपेक्षा वेगळी असल्याम्ळे यातील मतदान पद्धती सूदधा थोडी वेगळी आहे यात ईव्हीएम मतदान यंत्राचा वापर होत नसून कागदी मतपत्रिकेचा वापर करण्यात येतो मतदान कसे करावे मतदान प्रक्रियेत मतदाराला मतपत्रिकेसोबत प्रविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच मतदानासाठी वापर करायचा आहे

आपली मतत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अनिवार्य आहे

हिंदुस्थान समाचार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बॉयोटेक्नॉलॉजी विभागान सिलव्हर नॅनो मास्क तयार केला असून कोरोनासह इतर विषाणुंपासून बचाव करण्याकरिता हा मास्क उपय्क्त आहे प्राधिकृत संस्थेकडून मास्कच टेस्टींग केला असून यासाठी ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे य्जर फ्रेन्डली ईकोफ्रेन्डली असा हा मास्क जवळपास तीस वेळा ध्तल्यानंतरही वापरता येतो विद्यापीठाचा बॉयोटेक्नॉलॉजी विभागअमोघ बॉयोसोल्य्शन्स प्रा

आणि एस ए आर

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पॅकबंद नॅनो मास्कचा डब्बा क्लसचिव डॉ तुषार देशमुख यांना सुपूर्द केला